शासन भरणार तर दंड व्याज माफ

देण्याबाबत काँग्रेस आघाडीतल्या मित्रपक्षांची सहमती

निर्णयावरुन राज्यसभेत गदारोळ

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक आज मुंबईत झाली विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँप्रेस राष्ट्रवादीसह अन्य मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना स्वाभिमानी शेतकरी संघटना बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्याबाबत या बैठकीत सहमती झाल्याचं सूत्रांकडून समजतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले बहुजन विकास आघाडीला पालघर तर कम्युनिस्ट पक्षाला दिंडोरी मतदार संघाची जागा सोडण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

ते आज रत्नागिरीत विद्यार्थ्यांशी थेट संवाद कार्यक्रमात आज बोलत होते दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय घेणं विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यामुळेच शक्य झालंअसं ते म्हणाले रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातले विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते

अहमदनगर जिल्ह्यात कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थान जमिनीवरील सर्व अनधिकृत बांधकामे तत्काळ काढा अशी मागणी करत आत्मदहन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर कर्जत तालुक्यात नागरिकांनी रस्तावर उतरून ठिकठिकाणी रास्तारोको केला तसंच काही ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशात आरोग्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे त्यानुसार भारतीय अन्न आणि मानके प्राधिकरणाच्या वतीनं ठे रॉ डि डिया चळवळ राबवण्यात येत आहे या चळवळीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वस्थ भारत यात्रेतर्गत आज धुळ्यात सायकल रॅली काढण्यात आली

राफेल विमान खरेदी प्रकरण आणि तिर मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग नवव्या दिवशी गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं कोणाच्याही संगणकात ठेवलेल्या माहितीपर्यंत पोचण्याची परवानगी गुप्तचर यंत्रणांना सरकारने दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या आदेशावर विरोधी पक्षनेते गुलाम नवी आझाद यांनी जोरदार हरकत घेतली ही एक प्रकारे अघोषित आणिबाणी असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय सुरक्षिततेला आणि एकात्मतेला तसंच सार्वजनिक जीवनाला धोका पोहोचू नये म्हणून हा आदेश काढण्यात आल्याचं सभागृह नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं राफेल प्रकरणी चर्चा करण्याची काँप्रेसची तयारी आहे मात्र आधी चौकशीची मागणी मान्य व्हावी अशी भूमिका काँप्रेस नेते आनंद शर्मा यांनी राज्यसभेत घेतली अण्णा द्रमुक आणि द्रमुक सदस्यांनीही कावेरी मुद्दा राज्यसभेत लावून धरला

हे प्रकरण म्हणजे नियोजित कट असल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा सादर करण्यात फिर्यादी पक्षाला अपयश आलं आहे असं सीबीआय न्यायाधीश एस

शर्मा यांनी सांगितलं सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आधीच ठरला होता त्यामुळं तो धक्कादायक नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँप्रेसनं दिली आहे सुनावणी दरम्यान अनेकदा साक्षीदार फिरले न्यायाधीशांवर दडपण आलं असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं

गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे निर्देशांकानं घसरण नोंदवली

या संपाचा अंशतः परिणाम कामकाजावर दिसून आला

नवी मंबई महापालिका हद्दीतन जाणा या शीव पनवेल महामार्गाचा नऊ किलोमीटरचा रस्ता देखभालीसाठी महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भात सर्व व्यवहार्य बाबी तपासून निर्णय घेऊ असं नवी मुंबई महानगरपालिका आयूक डॉ

यांनी आज सांगितलं यासंदर्भात ठराव करून तसा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता त्यानंतर बांधकाम विभागानं या महामार्गाच्या विस्तारिकरणाचं काम करणा या कंपनीचे पैसे देण्याबाबत महापालिकेकडे विचारणा केली आहे त्यावर महापालिकेनं हा खर्च देण्याची तयारी दाखवली असून याबाबतची सविस्तर माहिती मागवली आहे

आगामी लोकसभा निवडणकीसाठी पालघर जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे

पोलीस दलात महत्वाचं योगदान देणा या तीन निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना अरविंद ज्ञामदार फोँडेशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे वसंत सराफ माधव प्रधान आणि श्यामराव राऊत या माजी पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे